संयुक्त राष्ट सुरक्षा परिषदेत आज जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या मुद्दावर विचार होण्याची शक्यता आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची प्रतिबंध समिती आज या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकेल फ्रांस आणि अमेरिकेसह भारत तसंच अन्य देश पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्वात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर दबाव टाकत आले आहेत

आरक्षण व्यवस्थेचा लाभ न मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकांना तो लाभ देण्यासाठी घटना द्रुस्ती करणं आवश्यक होतं असं सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हंटलं आहे

यारीपोरा मधील मोहम्मद अयूब राथरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे

सुरक्षा दलांनी इथं हातगोळे काडतूस आणि अन्य शस्त्र जप्त केली आहेत

सीबीआय प्रकरणांचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगात दोन दिवस या कथित दलालाची चौकशी करण्याची अंमलबजावणी संचालनालयाला काल परवानगी दिली होती संचालनालयानं नवीन दस्तावेजांसह मिशेलची चौकशी तसंच त्याचा जबाब नोंदवून घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती

प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाधिक प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या नियामक मंडळं विमान वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण चर्चा करत असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे या विमानांमधे योग्य त्या द्रुस्त्या आणि सुरक्षेचे परिपूर्ण उपाय होईपर्यंत ती जमिनीवरच राहतील असं भारताच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

पोलिस सुधारणांवर गेल्यावषी दिलेल्या आदेशाच्या स्पष्टीकरणामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठानं काल हे निर्देश दिले

राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली

व्हीव्हीपॅट यंत्रणा इलेक्ट्रॉनिक यंत्रांसाठी पूरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदाराला मिळणार आहे